दोन्ही नेते सकाळी दहा वाजता ताज फिशरमन कोव्ह इथं भेटले उभय नेत्यांमध्ये काल रात्री उशिरापर्यंत व्यापारामधील होत असलेले नुकसान आणि दोन्ही देशांना दहशतवादापासून असलेला धोका यावर दीर्घकाळ चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट सचिव विजय गोखले यांनी म्हटलं आहे दोन्ही नेत्यांनी काल सुमारे पाच तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा केली असून यामध्ये समान मुद्द्यांवर दोन्ही देशांचे राष्ट्रीय धोरण आणि सरकारच्या प्राथमिकता याबाबत चर्चा करण्यात आल्याचंही गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान भारत आणि चीनचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेतचे सहकार्य अधिक वृद्धींगत केले जाईल असं आश्वासन चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांनी दिलं आहे दोन्ही देशांमधला व्यापार अधिक वाढवणे व्यापाराचे मूल्य वाढवणे यावरही दोन्ही नेत्यांनी अधिक भर दिला तसंच भारत आणि चीनसारख्या बहुसंख्य सांस्कृतीक परंपरा असलेल्या देशांना दहशतवादाचा अधिक धोका असल्याचं उभय नेत्यांनी यावेळी मान्य केलं

बचतगटांच्या महिलांना सहकार्य दहा रुपयांत गरिबांना अन्न गरिबांसाठी एक रुपयात वीस आरोग्य चाचण्या अशा मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे राज्याच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा अंदाज घेऊन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या योजनांचा वचननाम्यात समावेश केला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितलं

ड्वीटरच्या माध्यमातून राऊत यांनी ही मागणी केली आहे सामनाच्या माध्यमातून जातीय हिंसा भडकवल्याचा ठपका ठेवत ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात अटक करण्यात आली होती या प्रकरणी तुमचे अश्रू खरे असतील तर तुम्ही माफी मागा अशा शब्दात राऊत यांनी ही मागणी केली आहे

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो

शाल श्रीफळ गौरव पदक आणि पंचवीस हजार रुपये रोख असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

परतीच्या या पावसानं जिल्ह्यातल्या नायगाव नरसी धर्माबाद उमरी हदगाव तालुक्यातल्या पैनगंगा नदी परिसरात कापणी केलेल्या सोयाबीन कापूस ज्वारी या पिकांचं मोठं न्कसान झालं आहे

अनेक ठिकाणी शाळा तसंच घरांमध्ये पाणी शिरलं अर्धापूर तालुक्यातल्या शमुखवाडीत काल अंगावर वीज पडून आजी आणि नातीचा मृत्यू झाला तसंच दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे